पाच ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनवण्याचा उद्देश या अर्थसंकल्पात ठेवण्यात आला आहे

सामाजिक संरचनेचा विकास डिजिटल इंडिया प्रद्षणमुक्त भारत मेक इन इंडिया जल व्यवस्थापन आणि नद्यांची स्वच्छता अवकाश मोहिमा अन्नधान्य आत्मनिर्भरता आणि निर्यात वाढवणं निरोगी समाज याबरोबरच लोकसहभागातून एकसंघ भारताची भावना विकसित करणं यावर अर्थसंकल्पात भर दिल्याचं त्या म्हणाल्या यंदा गांधीजींची दिडशेवी जयंती साजरी करताना आपण अंत्योदयाला प्राधान्य देणं आवश्यक आहे याचा सीतारामन यांनी विशेष उल्लेख केला

यावर्षी देश गांधी जयंतीपर्यंत पूर्णपणे हगणदारी मुक्त होईल अशी आशा व्यक्त केली पायाभूत सुविधांतर्गत भारतमाला प्रकल्पाच्या द्सऱ्या टप्प्याची सुरुवात केली जाणार आहे याअंतर्गत देशभरात रस्त्यांचं जाळ विस्तारलं जाईल हवाई परिवहन आणि जल परिवहनाच्या विकासासाठीदेखील अर्थसंकल्पात तरतूद केली आहे रेल्वे परिवहनाच्या क्षेत्रात पायाभूत सुविधांच्या क्षेत्रासाठी सरकारी आणि खाजगी भागिदारीतून रेल्वेचं जाळं विस्तारलं जाणार आहे

रेल्वे स्थानकांच्या आध्निकीकरणाची घोषणाही अर्थसंकल्पात केली आहे कृषी आधारित ग्रामीण उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी बांबू मध आणि खादीच्या वस्तूंवर विशेष लक्ष दिलं जाणार आहे

अतिश्रींमतांना अधिकचा कर पाच लाख वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना कोणताही कर नाही दोन ते पाच कोटी वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना पाच टक्के अतिरिक्त कर पाच ते सात कोटी वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना सात टक्के अतिरिक्त कर प्रस्तावित आहे

पेट्रोल डिझेलवरील उत्पादन श्र्ल्कात एक रुपयांनी तर पायाभूत सुविधांवरील कर आठ रुपयांवरुन नऊ रुपये झाल्यामुळे पेट्रोल डिझेलवरील एकूण दरवाढ प्रतिलिटर दोन रुपये झाली आहे

याशिवाय या वाहनांची खरेदी करणाऱ्यांना व्याजावर दीड लाख रूपयांची कर सवलत देण्यात येणार आहे स्वस्त घरांसाठी साडेतीन लाख रुपयांची कर सवलत देण्यात येणार आहे

देश के विकास में महिलांयो की भागिदारी को और बढायेंगा

आर्टिफिशियल इंटिलीजन्स और स्पेस रिर्सच के लाभ को लोगो के बिज पहूँजायेगा

या अर्थसंकल्पात नवीन काहीच नसून जुन्याच योजना आणि तरतूदी आहेत अशी टीका काँग्रेस पक्षानं केली आहे अन्य विरोधी पक्षांनीही अर्थसंकल्पातल्या तरतुदींवर टीका केली हा अर्थसंकल्प धनिक धार्जिणा आणि शेतकरी मध्यम वर्गियांची घोर निराशा करणारा असल्याची टीका काँगेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे

आठ जिल्ह्यातल्या पालकमंत्र्यांची काल नियुक्ती करण्यात आली यामध्ये उद्योग राज्यमंत्री अतुल सावे यांची हिंगोलीचे पालकमंत्री म्हणून तर बुलडाण्याचे पालकमंत्री म्हणून डॉक्टर संजय कुटे यांची नियुक्ती झाली आहे

सूतगिरणीच्या प्रकल्प अहवालास राज्य शासनाच्या सहकार पणन आणि वस्त्रोद्योग विभागानं मान्यता दिली आहे राज्य शासनानं नुकताच या संदर्भात अध्यादेश काढला असल्याची माहिती आमदार डॉ राहूल पाटील यांनी दिली आहे

परळी इथं महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्याच्या कार्यक्रमात त्शस काल बोलत होत्या अन्य एका कार्यक्रमात परळीतल्या डॉ

शहरातल्या नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन शासकीय योजनांचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहचविण्याच्या हेतूने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे

मात्र विजयानंतरही पाकिस्तानला या स्पर्धेतून बाहेर पडावं लागलं आहे

शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी त्यांच्या विरूद्ध भारतीय गुन्हा दाखल करण्यात आला आहे

साहित्य क्षेत्रातल्या योगदानासाठी जाधव यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे